यासाठी कंत्राटदारांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती केली असून एखादी श्रमिक गाडी सोडावी आणि पुन्हा महाराष्ट्रात घेऊन जावं अशी मागणी काही जणांनी केली आहे प्ण्याच्या प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेने कोरोना चाचणीसाठी नवीन ऑनलाइन उपकरण विकसित केलं आहे यामध्ये संशयित रुग्णाला क्ष किरण प्रणालीद्वारे कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती मिळणार आहे रेडियोलॉजिस्ट आणि टेलीमीडिसिनसाठी हे उपयुक्त ठरणार आहे हे उपकरण मोफत असून ते संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पुरेशी खबरदारी घेत ग्रंथपालांनी ग्रंथालयांचं कामकाज स्रक्षितपणे करावं असं मत यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे ग्रंथपाल पवन शर्मा यांनी व्यक्त केलं

टाळेबंदीच्या काळात डेक्कन एज्युकेशन सोसायटीने केलेल्या ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम अध्यापनाची दखल शासकीय यंत्रणेनं घेतली आहे ह्या तंत्रज्ञान आणि तंत्रस्रेही शिक्षकांचा फायदा आगामी काळात राज्यभरातल्या विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेला करून देण्यासाठी बोलणी झाल्याचं संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे यांनी आज सांगितलं गेले काही दिवस सुरू असलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते कोरोना आजार लवकर जाणार नसून मास्क फॉर ऑल योगासन प्राणायाम आयुष मंत्रालयाच्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावून देशाची भावी पिढी सक्षम करूयात असा सल्लाही त्यांनी शिक्षकांना यावेळी दिला प्ण्यातल्या अक्षय कोठावळे या रिक्षा व्यावसायिकानं आपल्या लग्न कार्यासाठी जमवलेले पैसे स्थलांतरित मज़्रांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी उपयोगी आणले आता कोठावळे यांना देशभरातूनही अनेकजण सहकार्य करत आहेत यामुळे आपण भारावून गेलो असुन गरजूंना मदत करताना प्रोत्साहन मिळत असल्याचं कोठावळे यांनी पी टी आय शी बोलताना सांगितलं कोठावळे आपल्या रिक्षामधून गरजू ज्येष्ठ नागरिकांना गरोदर महिलांना मोफत सेवा पुरवणं कोरोनापासून वाचण्यासाठी जनजागृती करत आहेत प्णे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात एम पी एम

ला सध्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनं आर्थिक मदत करावी अशी मागणी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी केली आहे कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार देण्यात आलेला नसून महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी गुंडे यांना निवेदन दिलं आहे

अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अलिबाग किनाऱ्यावर उद्या चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून त्याचा परिणाम म्हणून उद्याही शहरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे